प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर मेट्रो स्थानकातील स्वच्छतागृह आणि झाडांसाठी केला जाणार आहे

पूणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या उपलब्ध असलेली अपूरी आरोग्य व्यवस्था लक्षात घेता कोरोना लसीकरणाच्या मोहिमेसाठी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचा उपयोग करून घेतला जाणार आहे ग्रामीण भागातील अनेक खासगी रुग्णालयांनी या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी स्वतःहनच दर्शवली असल्यानं लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात वेग येऊ शकेल असं आज आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी त्यासंदर्भात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णालय व्यवस्थापनांशी चर्चा सुरू केली आहे सक्त वसुली संचालनालयाने आज पुण्यातील वकील असीम सरोदे यांच्याशी एकनाथ खडसे यांच्या जमीन व्यवहारातील आर्थिक अनियमितता प्रकरणातील कागदपत्रांच्या संदर्भात संपर्क केला

त्यामुळे या प्रकरणातील कागदपत्रांच्या संदर्भात इडीने त्यांच्याशी संपर्क केला आहे

शनिवार पेठ मेहणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या वतीनं आज ग्प्पे मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भारत माता की जय अशा घोषणा देत तिळगूळाचे पूजन करण्यात आले

नंदू फडके वीरमाता उर्मिला मिजार मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे यावेळी उपस्थित होते

राज्यात हळूहळू सर्व व्यवहार सुरू झाले असले तरीही अद्याप सरकारकडून गावजत्रा तमाशा लावणी ऑर्केस्ट्रा किंवा कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमास खुल्या रंगमंचाची परवानगी मिळाली नाही ती मिळावी यासाठी श्क्रवारी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा लोकनाट्य तमाशा फडमालक आणि कलावंत विकास संघाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिला

ती लवकर मिळावी अशी मागणीही त्यांनी केली

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पदाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन त्यांना मागणीचं पत्र दिलं

श्क्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीप्रवठा होईल असं महापालिकेतर्फे आज कळवण्यात आलं

आज झालेल्या सामन्यात फायटर्स खराडी संघानं यशवंत पाचंगे क्रिकेट संघावर पाच गडी राखून विजय मिळवला

सामनावीर ठरलेल्या हर्ष संघवी याच्या अच्रक गोलंदाजीनं चार बळी टिपले तर कार्तिक पिल्ले यानंही तीन गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांना रोखलं

हवामान ढगाळ हवामानामुळे पुण्यातला उकाडा वाढला आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत